ते आज बीड जिल्ह्यातील परळी इथं पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेत बोलत होते राज्यात महायुतीच्या बाजूनं वातावरण तयार झालं असून त्याला गेल्या पाच वर्षांतील सरकारची कामं कारणीभूत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले काँग्रेस राष्टवादी काँग्रेसचे नेते एकमेकांशी झूंजत आहेत त्यांचे नेते पक्ष सोड्रन जात असल्याचं नमूद करताना पंतप्रधानांनी विरोधी पक्षांवर टीका केली बीडनं आपल्याला गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन यांच्यासारखे मित्र दिले असं नमूद करत पंतप्रधानांनी भाजपच्या या दोन दिवंगत नेत्यांची यावेळी आठवण काढली पंतप्रधानांनी तत्पूर्वी परळी वैजनाथाचं दर्शन घेतलं पंतप्रधान मोदी यांची आज दपारी तीन वाजता सातारा इथं तसंच संध्याकाळी प्रण्यात प्रचार सभा होणार आहे

या सर्वच जागांसाठी सगळ्याच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे

त्यानंतर राष्ट्रपती जपानला रवाना होतील जपानचे सम्राट नारुहितो यांच्या राज्यभिषेक सोहळ्यात राष्ट्रपती सहभागी होणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली आहे

ढाका ते कुरीग्राम या रेल्वेसेवेचा श्भारंभ करताना त्या बोलत होत्या यामुळे दोन्ही देशांना फायदाच होणार आहे असंही त्या म्हणाल्या

यात राजकीय पक्षांचे उमेदवार दिलीप सोपल निरंजन भुमकर तसंच अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांना नोटीस बजावण्यात आली आहे त्यांच्या निवडणूक खर्चामध्येही तफावत आढळून आली आहे याच वेळी जगन्नाथ निवृत्ती मुंडे या उमेदवारालाही निवडणूक खर्च बँकेमार्फत करण्यात आलेला नसल्याचं निदर्शनास आल्यामुळं नोटीस देण्यात आली आहे या सर्व उमेदवारांना नोटीस मिळाल्यापासून अठ्ठेचाळीस तासांत ख्लासा करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं सोलापूर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळवलं आहे

नंद्रबार शहरातल्या जीटीपी महाविद्यालयाच्या मैदानात बारा शाळांच्या सात हजार विद्यार्थ्यांनी निवडणूक आयोगाच्या मतदान जनजाग़तीच्या चिन्हाची मानवी साखळींद्रारे प्रतिकृती तयार केली होती नंद्रबार जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या उद्देशानं या मानवी साखळीची प्रतिकृती तयार करण्यात आली होती